कारवाईशी राज्य सरकारचा संबंध नाही मुख्यमंत्र्यांचा खुलासा

ईडीनं राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात गुन्हा नोंदवून पवार यांच्यावर नोटीस बजावली आहे राष्टवादी निदर्शन राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रिसचे पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर सूंडवुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल राज्यात अनेक ठिकाणी विविध मार्गांनी त्याबद्दल निषेध व्यक्त केला असं आकाशवाणीच्या वार्तांहरांनी कळवलं आहे राष्ट्रवादी कॉप्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईत ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली पुण्यात महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आली बारामतीत तसंच शेजारीच असलेल्या इंदापूर शहरात बंद पाळण्यात आला मख्यमंत्री उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

याच्याशी राज्य सरकारचा संबंध नाही असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात केला नियमाने कारवाई सुरू आहे घौकशीत दोषी असतील तर कारवाई होईल अन्यथा होणार नाही असं ते म्हणाले युती जिंकणार असं स्पष्ट दिसत असल्यानं सरकारवर आरोप केला जात असल्याचं त्यांनी काल नव्या मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं आढावाबैठक विधानसभा निवडणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्याच्या अनुषंगानं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्हानिहाय आढावा घेतला दरम्यान पेट्रोल पंप आणि बसस्थानकांवरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश पूणे जिल्हा प्रशासनानंकाल दिले आहेत

यापैकी बहुतांश मतदान केंद्र मुंबई पुणे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आहेत

आज ऐकूया हिगोली जिल्ह्यातल्या मतदारसंघांविषयी

हिंगोली आणि कळमनोरीमध्ये कॉप्रेसचं वर्षस्व होतं तर वसमत राष्ट्रवादी कॉप्रेसच्या ताब्यात होतं

कळमनोरीमध्ये मात्र कॉप्रेसचे संतोष टापरे हे निवडून आले यंदाच्या निवडणुकीत हिंगोलीकर कोणाला साथ देतात हे बघायचं आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यात दोन्ही अॅपची मदत होऊ शकेल व्हीसीध्वनी छोट्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारं आता कस्टम हायरिंग सर्विंस सेंटर या एपद्वारे भाड्यानं मागवता येतील ती यायला फार वेळही लागणार नाही

आपल्या भागातली अधिक उत्पादन देऊ शकणारी पिकं बियाण्याची उपलब्धता त्याची लागवड निगा हवामानाचे अंदाज यांची माहिती मिळवणं ही आता सोपं होणार आहे त्यासाठी सुरू झालं आहे कृषी किसान एप आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे

व्यंकथ्या नायडू यांचं काल वायुसेनेच्या विमानांनं पूण्यात आगमन झाले आज होणाऱ्या पूण्यभूषण पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहण्यासाठी उपराष्ट्रपती पुण्यात आले आहेत

कसा ते सांगणारा हा वृत्तांत

दरवर्षी करण्यात येणारं गणेश विसर्जन थांबवण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला नंतर प्रशासनानं या विहिरीतील गाळ काढला आहे त्यामुळे विहिरीतील झरे वाहते झाले

श्रीकांत यांनी सांगितले अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर धमकी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिश्रिटो यांची निवड करण्यात आल्याबद्दल साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना धमकीचे फोन येत आहेत महामंडळाचे अध्यक्ष कौंतिकराव ठाले पाटील यांना मंगळवारी दिवसभरात शंभरपेक्षा जास्त फोन आले काही व्यर्तींनी फोन करुन फादर दिब्रिटो यांच्या निवडीचा निषेध नोंदवला तर काहींनी धमकी देत निवड रद्द करण्याची मागणी केली या प्रकारामुळे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी धास्तावले आहेत दरम्यान आज पूण्यात होणाऱ्या फादर दिब्रिटोंच्या सत्कार सोहळ्यासाठी मसापनं पोलीस संरक्षण मागितलं आहे जीसटि वस्तू आणि सेवाकर विषयक अन्वेषण विभागानं काल नागपूरात धडक कारवाई केली

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग आणि जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे औदुंबर दत्त मंदीरात यंदा तिसऱ्या वेळी कृष्णेचं पाणी शिरले आहे जिल्ह्यातील अग्रणी येरळा आणि नांदणी या तीनही नद्यांना पूर आला आहे गुहागर विजापूर रस्त्यावरची वाहतूक या पाण्यामुळे ठप्प झाली आहे तसेच माण नदीलाही पूर आल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे पूण्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सहकारनगर परिसरातील टांगेवाली कॉलनीत एक भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोन महिला दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी हे पाचही मृतदेह बाहेर काढून ससून रुग्णालयात पाठवले घटनेचं गांभीर्य पाहून एनडीआरएफच्या जवानांना जणांना पाचारण करण्यात आलं आहे याठिकाणी आणखी काही नागरिक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे पुणे जिल्ह्यातील पावसामुळे पुणे शहरहवेली पुरंदर भोर बारामती यामधील सर्व शाळा महाविद्यालयं पूर्व प्राथमिक शाळा आज बंद राहतील असं निवासी उप जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी आकाशवाणीला सांगितलं नगर दौड महामार्गावर बाबूर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले दर्घटना धुळे शहरातील पांझरा नदीत बुडून एक तरुण मरण पावल्याची घटना काल सकाळी घडली त्याच्या सोबत नदीत उडी मारणारा मित्र सुदैवाने बचावला हवामान पाऊस राज्यात कालही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली पुण्यासह अनेक शहरांत एखाद्या वस्तीत मुसळधार पाऊस कोसळत असताना दुसरीकडे रस्ते कोरडे असं चित्र होतं दिवसाच्या तापमानातली वाढ आणि हवेतलं वाढलेलं बाष्प यामुळे निर्माण होणारं स्थानिक वातावरण गरजणाऱ्या ढगांची निर्मीती करतं हे ढग ज्या भागावर तयार होतात तिथंच पाऊस पडतो